ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या कारागृहांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक थोर नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला येखडा काराग्रह हा अशाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा असल्याचं ग्रहमंत्री म्हणाले

राज्याच्या इतर कारागृहातही हळूहळू अशा जेल पर्यटन सुरु करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं

नेताजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ होत असून हा दिवस याप्ढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्त कोलकाता इथं विविध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी नेताजींच्या आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मेळाव्याच्या श्भारंभ प्रसंगी ते काल बोलत होते राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान या प्रकल्पात शेती विषयक सर्व बाबींचा समावेश केला असून हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचं ते म्हणाले सुरुवातीला मालेगाव मध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं

सहकारी साखर कारखान्यांनी यापुढे प्रेसमडपासूम सी एन जी गॅस तयार करावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यातल्या कुरळप इथं सहकार क्षेत्रातले जेष्ठ नेते पी आर पाटील यांच्या अम्रतमहोत्सवा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते राज्य साखर संघाचे पुढील अध्यक्ष म्हणून पी आर पाटील यांच्या नावाची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करावी असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे

आज पहाटे हा अपघात झाला हिंगोली तालुक्यातल्या डिग्रस कर्हाळे इथले हे दोन तरुण नांदेड इथं डाक विभागाची परिक्षा देण्यासाठी जात होते

या सायकल रॅलीत नवमतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे

औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी सव्वा नऊ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे